राज्यात आज पल्स पोलिओ मोहीम राबवणार दहशतवाद यापुढे पाकीस्तानकडून दहशतविरोधी वक्तव्य नव्हे तर कृतीच अपेक्षित आहे असं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते रविश क्मार यांनी काल दिल्लीत वार्ताहरांशी बोलताना सांगितलं बालाकोट कारवाई संदर्भात आम्ही जे लक्ष्य ठरवलं होतं ते साधलं आहे असं ते म्हणाले निवडणूक आयोग राजकीय पक्षांनी आपल्या निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींमध्ये संरक्षण दलातील व्यक्तींच्या प्रतिमांचा वापर होणार नाही याची खबरदारी घ्यावी असं निवडणुक आयोगाने म्हटलं आहे

मोदी रोजगार आपल्या सरकारनं यूवकांसाठी अधिक रोजगार संधी निर्माण केल्या असल्याचा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल केला ते दिल्ली जवळ नॉयडा इथ पंडित दिन दयाळ उपाध्याय यांच्या पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आयोजित सभेत बोलत होते पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलान बालाकोट इथं केलेल्या हवाई हल्ल्याचा पुरावा मागणा या विरोधकांना पंतप्रधानांनी यावेळी फटकारलं राज ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण सेना लोकसभा निवडणूक लढवणार की नाही याबाबत जो निर्णय घ्यायचा आहे तो योग्य वेळी घेईन आणि जाहीर करेन असं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सांगितलं

राज ठाकरे यांच्या भाषणात सगळा भर मोदी आणि भाजपावर टीका करण्यावरच होता

प्रसाभारतीकडून याबाबत काल अधिकृत माहिती देण्यात आली यामुळं संबधित राज्यातील प्रादेशिक संस्कृती देशभर पोहोचण्यास मदत होईल तसच स्थानिक कलाकारांना संधी मिळेल सरपंच पंचायतराज व्यवस्थेमध्ये गाव मुख्य घटक असून गावांच्या विकासामध्ये सरपंचांचे योगदान मोलाचं असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले नागपूर इथं काल नवराष्ट्र सरपंच सम्राट एग्रीटेक पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते यावेळी प्रगतीशील सरपंच सन्मान सर्वश्रेष्ठ सरपंच सन्मान महासरपंच सन्मान या पुरस्काराचे वितरण करण्यात आले मुख्यमंत्री महासंवाद ऊस उत्पादक शेतकन्यांना चांगला दर देण्यासाठी साखर कारखान्यांनी उपपदार्थ निर्मितीवर भर देण्याची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे सातारा जिल्ह्यातील भूईज इथं किसन वीर सहकारी साखर कारखान्याच्या तिस या डिस्टीलरी प्रकल्पाचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल झालं त्यानंतर झालेल्या जाहीर सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते यावेळी कारखाना परिसरात पुलवामा शहीद जवानांच्या स्मृतिप्रित्यर्थ उभारण्यात येणाऱ्या अमर जवान स्मारकाचे भूमिपूजन पुलवामा हल्ल्यात जखमी झालेले जवान सुशांत वीर यांच्या हस्ते करण्यात आले

केंद्र सरकारचे नियम डावलून ही कंत्राटं बड्या ठेकादारांना दिली गेली आहेत यामुळे ही कंत्राटं रद्द करून चार आठवङ्यात नवे कंत्राट काढण्याचा आदेश न्यायालयानं दिला आहे पोलिओ पोलिओ निर्मूलनासाठीची पल्स पोलिओ मोहीम आज राज्यात राबवली जाणार आहे

कोरेगाव खटला कोरेगाव भीमा आणि एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या संशयित नक्षल समर्थकांपैकी वर्नोन गोन्साल्विस यानं आपल्या अटकेला आव्हान दिलं आहे

हे उपकेंद्र तेल विरहित चालणार आहे त्यामुळे प्रदूषण होणार नाही नीरव फरार हिरे व्यापारी नीरव मोदी याला भारतात परत आणण्यासाठी भारताच्या विनंतीनुसार ब्रिटनच्या गृह मंत्रालयानं हे प्रकरण लंडन इथल्या न्यायालयाकड पाठवलं आहे याबाबत सरकार सर्व पावलं उचलत आहे अशी माहिती काल परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे दरम्यान नीख मोदी विजय मल्ल्या आणि मेहुल चोक्सी हे फरार होण्यासं काँप्रेस जबाबदार असल्याची टीका केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर यांनी केली आहे पालघर पालघर जिल्ह्यातल्या आदिवासींना वनपट्यांचे वाटप होत असून त्यांना उत्पन्नाचं साधन उपलब्ध व्हावं यासाठी या जमिनींच्या विकासासाठी निधी उपलब्ध करून दिला जाणार असल्याचं संपर्कमंत्री विष्णू सवरा यांनी सांगितलं जिल्ह्यातल्या मंजूर वनपट्टयांचं काल सावरा यांच्या हस्ते डहाणू इथ वाटप करण्यात आलं त्यावेळी ते बोलत होते बीड दुष्काळी स्थिती आणि औद्योगिकरणाचा अभाव यामुळं मराठवाडा विकासापासून वंचित राहिला असला तरी येत्या काळात यामध्ये बदल होणार असल्याचं प्रतिपादन भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे गेवराई इथं औरंगाबाद येडशी या चारपदरी राष्ट्रीय महामार्गाचा लोकार्पण सोहळा गडकरी यांच्या हस्ते व्हिडीओ काँफनरसिंग द्वारे करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते

ऐकू या त्याबद्दलचा अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून रत्नागिरी सिंधूद्र्गचा भौगोलिक संकेतांक प्राप्त केलेल्या हापूस आंब्यानं यंदा आपल्या पारंपरिक यूरोपीय बाजारपेठेबरोबरच मलेशिया आणि दक्षिण कोरियाच्या बाजारातही आपला करिष्मा दाखवायचं ठरवलं आहे राज्य पणन महामंडळानं त्यासाठी आंबा निर्यातदारांना विशेष सोयी सुविधा देऊ केल्या आहेत या महिन्याच्या अखेरीस मलेशिया आणि दक्षिण कोरियाचे व्यापारी प्रतिनिधी त्यासाठी भारतात येत आहेत गेल्या वर्षी जपान आणि ऑस्ट्रेलियाला निर्यात झाल्यानंतर फळांचा राजा असलेला आंबा आता नवनवीन देश पादाक्रांत करायला निघाला आहे आणि त्याचा आपल्याला सार्थ अभिमानच वाटायला हवा

वन खात्याच्या उपवनसंरक्षक सी श्रीलक्ष्मी यांनी ही माहिती दिली

राज्य सरकारकडून काल याबाबतची माहिती प्रसिद्ध करण्यात आली अपघात मुंबई पुणे दृतगती मार्गावर काल दुपारी झालेल्या अपघातात चार जण जागीच ठार झाले

काल गुवाहाटी इथं तिसऱ्या आणि अंतिम सामन्यात इंग्लंडनं भारतावर केवळ एका धावेनं विजय मिळवला धोनी भारत ऑस्ट्रेलिया यांच्यातील मर्यादित षटकांच्या पाच सामन्यांच्या मालिकेतील चौथा सामना आज मोहाली इथं होणार आहे दरम्यान मालिकेतील शेवटच्या दोन सामन्यांसाठी महेंद्रसिंह धोनी याला विश्रांती देण्यात आली आहे तर गोलंदाज मोहम्मद शमी जखमी झाल्यानं त्याच्याऐवजी भुवनेश्वरकुमारला संधी दिली जाण्याची शक्यता आहे

मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला होता पण कुठेही पावसानं हजेरी लावल्याचं वृत्त नाही